जवान शहीद

इथं पार पडला निवडण्कीच्या काळात निती आयोगाचा गैर वापर होत असल्याचा कांग्रेस पक्षाचा आरोप

तापमानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यातील क्रखेडा पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूस्रूंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे पंधरा जवान शहीद झाले यात खाजगी वाहनाचा चालक सुद्धा मृत्यूमुखी पडला क्राडा मालेवाडा येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्र

या घटनेची पाहणी करण्यासाठी जात असलेल्या शीघ कृती दलाच्या पथकाच्या वाहनाला भूसुरूंग स्फोटाच्या माध्यमातून उडवून लावण्यात आलं

त्यानंतर सकाळी जाळपोळ झालेल्या ठिकाणाची पाहणी करण्याकरीता जात असलेल्या पोलीसांच वाहन नक्षल्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून उडवून लावलं

कर्तव्यावर जाणाऱ्या पोलिसांना भूसूरूग स्फोटाद्वारे ठार करण्याची मागील दहा वर्षातली ही चौथी घटना आहे

महाराष्ट्र दिनी झालेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना नमन करतांनाच त्यांचं बलिदान वाया जाणार नसल्याचं म्हटलं आहे

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्ख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आपलं मंत्रालय राज्य सरकारच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गडचिरोली इथं झालेल्या द्र्देवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी आज संध्याकाळी राजभवन इथं आयोजित चहापानाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे राज्याचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून हल्ल्यात सहभागी असलेल्यां विरूद्व कडक कारवाईचा इशारा देखील दिला आहे कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी स्द्धा या घटनेची तीव्र निंदा केली आहे

राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिलं त्यांच्याप्रति त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली

ज्या पद्धतीनं या लोकसभा निवडणुकीमध्ये विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि सर्व आपल्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे जिल्ह्यातील ही निवडणूक अतिशय शांतपणे पोलीस प्रशासनानं महसूल प्रशासनानं हाताळली दुष्काळाचं सावट आहे

नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आय्क्त विक्रम कदम राखीव पोलीस निरिक्षक त्र्यंबक प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सुरवातीला मानवंदना देण्यात आली

हा समारंभ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मनपा आयुक्त अभिजीत बांगर अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यावेळी उपस्थित होते

राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला नागपूरच्या वेस्टन कोल्ड फिल्डमध्ये आज महाराष्ट्र दिन आणि कोळसा खानकर्मी अभिनंदन दिवस साजरा करण्यात आला गोंदिया इथं आजच्या दिवशीचं औचित्य साधून महिलांच्या स्रक्षेसाठी पोलीस अधिक्षक वनिता साह यांनी महिला पथकाची स्थापना केली खाकी गणवेशांतले पोलीस बघून भीती वाटू नये म्हणून महिला पथकाचा गणवेश आकाशी आणि नेव्ही ब्लू रंगाचा राहणार आहे दरम्यान वाशिम अमरावती अकोला यवतमाळ गडचिरोली वर्धा भंडारा चंद्रप्र बुलढाणा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि विशेष कार्यक्रमांच्या आयोजनानं महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला मसूद अजहर या दहशतवाद्याला संय्क्त राष्ट्र संघाने जागतिक दहशतवादी म्हणून आज घोषित केलं मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या पाकिस्तान मधील संघटनेचा प्रम्ख असून ही घटना भारताच्या राजनैतीक म्स्देगिरीचं यश मानन्यात येत आहे पंतप्रधान कार्यालय निवडणुकीच्या काळात निती आयोगाचा गैरवापर करत असल्याचा आरोप कांग्रेस पक्षानं केला आहे पंतप्रधान ज्या राज्यात प्रचारसभा घेणार आहेत त्या अन्षंगानं निती आयोगाच्या माध्यमातून विविध राज्यांची माहिती गोळा करण्याचं काम पंतप्रधान कार्यालय करत असल्याचं कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेख मन्सिंघवी यांनी निवडणुक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटलं आहे शासकीय यंत्रणेचा वापर निवडणुकीदरम्यान करणं योग्य नसल्याबद्दल आपल्या पक्षातर्फे निवेदनपत्र देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे याबाबत निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यातील प्रचाराला वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात प्रचारसभा घेतली कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी देखील सीतापूर इथं सभा घेतली

व्ही एम चे सील उघडण्यात येणार असून आठ वाजता प्रत्येक्ष मत मोजणीला स्रूवात होईल प्रारंभी टपाल मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर साडेआठ वाजता ई व्ही एम मतांची मोजणी होईल असं नागपूरचे जिल्हाधिकारी आणि म्ख्य निवडणूक अधिकारी अश्विन मूदगल यांनी सांगितलं

विदर्भात उष्णतेची लाट कायम असून हवामान खात्यानं विदर्भातील अनेक ठिकाणी उद्या देखील सतर्कतेचा इशारा जारी केला आहे

आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सावळेश्वर गावालगतच्या शिवारात सकाळ पासून श्रमदान सुरू होते यावेळी गावातील एका घरा शेजारी असलेल्या जनावरांच्या चाऱ्याच्या गंजीला अचानक आग लागली यावेळी उमरखेड हन अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले